सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर ठेवा

मृत्यूदर मात्र सातत्यानं कमी होतो आहे

मुंबई पूण्यासह राज्यातल्या बऱ्याच शहरांत रुग्णसंख्या गेले काही दिवस झपाट्यानं वाढते आहे पण कालची आकडेवारी बघता नागपूर वगळता पूर्व विदर्भ दक्षिण कोकण आणि सांगली वगळता दक्षिण महाराष्ट्रात रुग्णसंख्येतली वाढ मर्यादित दिसते अमरावतीतल्या रुग्णवाढीची गतीही मंदावली आहे

ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता राज्यातील ऑक्सीजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सीजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीकरीता राज्यस्तरावर आरोग्य आयुक्त आणि अन्न औषध प्रशासन आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून क्षेत्रीय स्तरावर विभागीय आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी करण्यात आले आहे टाळेबंदी विरोध प्रफ़ल पटेल राज्यात करोनाची दुसरी लाट गंभीर रूप धारण करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक टाळेबंदी लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली असून सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी काँप्रेसमधून मात्र याला जाहीरपणे विरोध दर्शवण्यात आला आहे यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या पक्षाचा टाळेबंदीला विरोध असून आधीच जनता टाळेबंदीला कंटाळली असताना ती पुन्हा लावणे हा पर्याय नसल्याचं पटेल यांनी गोंदिया इथं काल पत्रकारांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे

लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देवून मुख्यमंत्र्यांनी ही भुमिका घ्यावी असे पटोले यांनी म्हटलं आहे लोकांना सजग करण्यासाठी रात्रीच्या वेळी टाळेबंदी लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्रीपासून लागू होणारी टाळेबंदी स्थगित करण्यात आली आहे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल रात्री पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली टाळेबंदीच्या नियमात राज्यस्तरावरुन काही बदल करण्यात आले असून या बदलाची सूचना मिळेपर्यंत प्रधान सचिव आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार टाळेबंदी रद्द करत असल्याचं ते म्हणाले जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्राद्भावामुळे जिल्हा प्रशासनानं नऊ एप्रिलपर्यंत टाळेबंदी जाहीर केली होती मात्र या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होत होता

दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचं खासदार इम्तियाज जलिल यांनी स्वागत केलं आहे नागरीकांनी मास्क वापरण्यासह इतर नियमांचं पालन करण्याचं आवाहन खासदार इम्तियाज जलिल यांनी केलं आहे बीड टाळेबंदी बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सध्या चार एप्रिल पर्यंत टाळेबंदी लावण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली आहे जिल्ह्यात या महिन्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमालीचे वाढलं असून त्य अनुषंगाने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जगताप यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली

या काळात नागरिकांनी घरीच थांबून पुन्हा स्वयंशिस्तीचे दर्शन घडवलं अपवाद वगळता कुणीही घराबाहेर पडलं नाही काल मंगळवारी दैनदिन व्यवहार सुरळीतपणे सुरु झाले आहेत

अमरावती संचारबंदी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल सुधारित आदेश जारी केला

परभणी पहाणी परभणी जिल्ह्यामध्ये कोविड बाधिताना औषधोपचार आणि आरोग्य विषयक सुविधा व्यवस्थित मिळत आहेत का याची खात्री करण्यासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी नुकतीच परभणी मधल्या विविध ठिकाणच्या कोविड सेंटरला भेट देवून पाहणी करून बाधितांची विचारपूस केली

सी टी स्कॅन परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी एच आर सी टीची चाचणी करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून वारेमाप पैसे उकळल्या जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागल्याने दर आकारणा यांविरूध्द कठोर कारवाई करून सीटी स्कॅन मशीन सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत अशोक चव्हाण आढावा नांदेड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती रूग्ण लक्षात घेता डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड ईथे आणखि दोनशे खाट उपलब्ध करून देण्यात येत आहेत अशी माहिती जिल्ह्याचे संपर्कमंत्री अशोक चव्हाण यांनी काल नांदेड इथ दिली

त्यामुळे नगराध्यक्ष तथा खासदार सुनील मेंढे यांनी तातडीची बैठक घेऊन सूचना जारी केल्या आहेत यामध्ये शहरातील बाजार तसेच गर्दीच्या इतर ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे कोरोना बाधित रुग्णाच्या घरी जाऊन तपासणी करण संबधित रुग्ण घरी न आढळल्यास गुन्हा दाखल करण रुग्णाच्या घरावर गृहविलगीकरणाचे फलक लावणे कोरोना बाधित रुग्णाच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्ष तयार करून ते दोन सत्रात चालविणे तसेच खात रोड रेल्वे क्रॉसिंग जवळील सर्व दुकाने काढून टाकण्यास संदर्भात सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत

शेवटी पन्हा ठळक बातम्या राज्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांचं प्रमाण वाढतंच असलं तरी मृत्यूदरातली घट कायम नागपूर वगळता पूर्व विदर्भ दक्षिण कोकण आणि सांगली वगळता दक्षिण महाराष्ट्रात रुग्णसंख्येतली वाढ मर्यादित

राज्यात कडक टाळेबंदी लावण्यासंदर्भातल्या प्रस्तावाला सत्ताधारी आघाडीतल्या घटक पक्षांचाच विरोध आणि विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक गरजेन्सार निर्बंध लागू उपचाराच्या सोयी वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं नमस्कार